तूर खरेदीला मुदतवाढ देण्यास केंद्र सरकार अनुकूल

भारत नेदरलंड दहशतवादी आणि अतिरेकी संघटनांना लोकांना कट्टर बनवण्याची दहशतवादी कारवायांसाठी त्यांची भरती करण्याची आणि निर्दोष लोकांवर हल्ले करण्याची संधी देता कामा नये यावर भारत आणि नेदरलैंडसचं काल एकमत झालं दोन्ही देशांनी अलकायदा जैशे मोहमद लष्करे तय्यबा सारख्या दहशतवादी संघटनांची निर्भत्सना केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँडसचे पंतप्रधान मार्क रुतअ यांनी काल नवी दिल्लीत केलेल्या बोलण्यांनंतर जारी केलेल्या संयुक्त पत्रकात आंतरराष्ट्रीय दहशतवादावर संयुक्त राष्ट्रात प्रलंबित प्रस्तावावरची चर्चा लौकर पूर्ण करण्याचं आवाहन केलं उभय नेत्यांनी माहिती तंत्रज्ञान शिक्षण कृषी आणि अन्न प्रक्रिया फलोत्पादन जल व्यवस्थापन जीव विज्ञान आणि आरोग्य आदी क्षेत्रांसाठी सहकार्य करार केले अर्जेन्टिना राजदूत अर्जेन्टिना भारताशी असलेले पारंपरिक व्यापार संबंध अधिक व्यापक करून सामरिक सहकार्य प्रस्थापित करण्यास उत्सुक वसल्याचे वर्जेन्टिनाचे भारतातील नवनियुक्त राजद्रत डॅनिएल चुबुरू यांनीकाल मुंबईत सांगितलं चुबुरू यांनी काल राज्यपाल चे विद्यासागर राव यांची राजभवनात सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते थर्जेन्टिनाचं भारताशी अणुउर्जा तेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रात सहकार्य आहे रमजान इफ्बार राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी बुधवारी वांद्रे पश्चिम येथील सुन्नी नूरी मशिद येथे पवित्र रमजाननिमित्त आयोजित इफ्तारला भेट देऊन उपस्थितांसोबत प्रार्थना केली

नाशिक स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाले तर परभणी हिंगोली विद्यान परिषद मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विप्लव बाजोरिया निवडून आले आहे रायगड रवागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमदेवार अनिकेत तटकरे निवडून आले आहेत वमरावती विधान परिषद मतदार संघात भा ज प चे प्रवीण पोटे आणि चंद्रपूर मतदारसंघातून भाजपच्या रामदास आंबटकर यांनी विजय प्राप्त केला सातारा सांगली मतदार संघातून विश्वजित कदम या आधीच बिनविरोध निवडून आले आहेत उस्मानाबाद लातूर बीड या मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी निवडणूक आयोगानं पुढे ढकलली आहे निरंजन डावखरे मुख्यमंत्री कोकण पदवीघर मतदारसंघातील उमेदवारीसाठी भाजपच्या वतीने निरंजन डावखरे यांची शिफारस करण्यात आली आहे वशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाणे इथं पत्रकार परिषदेत दिली राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला

सहारिया यांनी काल मुंबईत दिली

तूर खरेदी शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केल्याशिवाय राज्यातील खरेदी केंद्र बंद करणार नाही लवकरच तूर खरेदीला मुदतवाढ मिळणे अपेक्षित असून शेतकऱ्यांनी तूर खरेदीबाबत आश्वस्त राहावे असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे तूर खरेदीला मुदतवाढ मिळण्यासाठी काल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केंद्रीय कृषीमंत्री राघामोहन सिंह यांच्यासमवेत बैठक घेतली या बैठकीत केंद्रीय कृषिमंत्र्यांसमवेत सकारात्मक चर्चा म्माली असून तूर खरेदीला मुदतवाढ देण्यास केंद्र शासन यनुकूल आहे

बध्यक्षा शौमिका महाडिक कोल्हापूरच्या पंचगंगा नदीबद्दल जनतेमध्ये वसणारी वात्मियता श्रद्वा कायम रहावी प्रदुषणापासून तिची मुक्ती व्हावी आणि यातून तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त व्हावी यासाठी नमामी पंचगंगा या उपक्रमातून पंचगंगा परिक्रमा मोहीम काल पासून सुरु झाली कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वध्यक्षा शौमिका महाडिक यांनी या महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना सांगितलं हजारोवर्षांपासून पंचगंगेचं पात्र हे करवीर क्षेत्राला सुजलाम सुफलाम करत याहे यगदी आईच्या मायेप्रमाणे तीनं करवीर क्षेत्राची सेवा केली आहे आपल्यामुळं ती नाही तर तीच्यामुळं आपण आहोत ही जाणीव कुठेतरी आह लोप पावत चालली आहे आणि जाणीव पुन्हा एकदा लोकांच्या मनात येण्यासाठी आम्ही पंचगंगा परीक्रमा चालू केली आहे वसं म्हणतात की सहवासामुळं प्रेम वाढतं आणि म्हणून तो सहवास दिचा लाभावा तीच्याबद्दलचं प्रेम वाढावं तीच्याबद्दलचा आदर वाढावा आणि पर्यायानं त्यांना त्यांच्या जबाबारीची जाणीव व्हावी ही भावना ह्या परीक्रमेच्या मागची आहे

आणि यसा हा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपण सगळे एकत्र येऊयात आणि हा भव्यस्वरुपाचा हा सोहळा एक वंदनीय सोहळा म्हणून साजरा करुयात

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीचा परिणाम महागाईवर होत वसुन महागाईच्या विळाख्यात जनता गुरफटत चालली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला बुलडाणा इथही बुलडाणा शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढीच्या विरोधात मोटरसायकलची अंतयात्रा काढून केंद्र व राज्य शासनाविरुध्द निषेध मोर्चा काढण्यात थाला आंदोलन लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल तसंच डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ गांधी चौक येथे निदर्शने करण्यात आली तर राष्ट्रवादी कौंग्रेसच्या वतीने भीक मांगोयांदोलन आणि सरकारच्या विरोधात निषेद्वात्मक घोषणा देण्यात आल्या वर्धा सोलार प्रकल्प वर्ष्वा जिल्ह्यातील मागासवर्गीय महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला असून शेतीपूरक व्यवसायासोबतच आता महिलांना थेट तांत्रिक क्षेत्रात उतरवले जात आहे

केरळ निपा निपा विषाणू रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर झालेला नाही तर तो स्थानिक पातळीवर मर्यादित आहे वसं वनेक तज्ञांचा समावेश वसणाऱ्या एका केंद्रीय उज्ज्व स्तरीय तुकडीनं म्हंटल याहे केरळमध्ये या रोगानं दगावलेल्या रोग्यांच्या प्रकरणांचा आढावा षेतल्या नंतर या तुकडीनं हे सांगितलं आरोग्य मंत्रालयानं स्थापित केलेली ही तुकडी परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेऊन आहे

बंदमानात मान्सूनच्या आगमनाला यंदा काहीसा उशीरच झाला आहे

अर्थात अंदमानला येण्यात दिरंगाई केली म्हणून मान्सून आपल्या पुढच्या तारखाही पाळणार नाही वसं नसतं

दरम्यान अरबी समुद्रावर सागर चक्रीवादळापाठोपाठ मेकुनु नावाचं अतीतीव्र चक्रीवादळ निर्माण झालं असून त्याचा येमेन देशाला जोरदार तडाखा बसण्याची शक्यता आहे वादळाचा रोख भारताच्या दिशेनं नसला तरी अरबीसमुद्र खवळलेला असल्यानं मच्छिमारांनी खोलसागरात जाण्याचं टाळावं असा सल्ला देण्यात आला आहे